एकदा वापरलेल्या फ्लॅस्टीकला पर्याय शोधण्यासाठी बाटली बंद पाणी विकणाऱ्या कंपन्या आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली आंतर मंत्रालयीन समिती स्थापन केली आहे असं त्यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं

केंद्रीय गृह मंत्रालयानं हे विशेष तपास पथक स्थापन केलं आहे

केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री आर

सिंग यांनी काल आकाशवाणीला ही माहिती दिली

ग्राहकाला चोवीस तास वीज मिळणं हा त्याचा अधिकार असून काही कारणानं भार नियमन झालं तर वीज कंपन्यांना दंड आकारला जाणार आहे दंडाची ही रक्कम थेट ग्राहकांच्या खात्यात जमा होईल असंही ते म्हणाले वीजवितरणात कुठेही बाधा आली तर ठरविक काळात त्याची पूर्तता करणं हे वीजकंपन्यांना बंधनकारक राहणार आहे

सत्य आणि न्यायाचं संरक्षण करण्याची शिकवण हा सण देतो ठिकठिकाणी आज या सणानिमित्त मिरवण्कांचं आयोजन करण्यात आलं आहे

बंद्गुडा गावच्या जंगलात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीनं एक कारवाईत ही अटक केल्याची माहिती काल पोलिसांनी दिली अटक करण्यात आलेले नक्षलवादी विविध हिंसाचाराच्या आणि लुटींच्या प्रकरणातील आरोपी असल्याचं पोलिसांनी सांगितलं

अमित पंघाल आशीष कुमार संजीत कविंदर सिंह बिष्ट आणि दुर्योधन सिंह नेगी हे अन्य मुष्टीयोद्वेही आज आपल्या प्रारंभीच्या लढती खेळतील सत्त्याऐँशी देशांचे साडे चारशेहून अधिक मुष्टीयोद्धे या स्पर्धेत सहभागी होत आहेत

या पथकानं जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडून पूर परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला दिवसभर जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागांना भेटी दौऱ्यानंतर सायंकाळी सात वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनासमवेत पथकाचे सदस्य सविस्तर चर्चा करणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

पाच महसूल मंडळं आणि एकतीस गावं या कार्यालयाला जोडण्यात आली आहेत या नवीन अप्पर तहसीलकडं सांगलीसह माधवनगर पवाड हरिपूर कवठेपिरान इनामधामणी सांगलीवाडी दुधगाव समडोळी नांद्रे आदी एकतीस महत्वाच्या गावांचा यात समावेश करण्यात आला आहे मिरज तहसीलकडे सहा महसूल मंडळं आणि पन्नास गावांतली महसुली कामं सोपण्यात आली आहेत